गलवान खोऱ्यात हा संघर्ष झाला प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री हा संघर्ष झाला यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत अत्युच्च पातळीवर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी तूर्त गलवाण खोऱ्यातून माघार घेतल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे गलवाण खोऱ्यातून सैन्य माघारीचे वचन चीननं पाळलं नाही त्याऐवजी पुन्हा या भूभागावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संघर्ष उडाल्याचं परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं प्रारंभी एक कर्नल आणि दोन सैनिक शहीद झाल्याचं सांगण्यात आलं होतं

दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुद नरवणे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर

भदौरिया आणि नौदलप्रमुख एएडमिरल करम्बीरसिंह यांच्यासह परराष्टमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करून सीमेवरील अभूतपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली दरम्यान देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यास भारतीय लष्कर वचनबद्ध असल्याचं सेना दलानं म्हटलं आहे

आयुष्य आणि उपजीविकावर लक्ष केंद्रीत करणं पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देणं तपासण्या करणं बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणं आणि आर्थिक सुधारणांना गती देणं या मुद्यांवर पंतप्रधानांनी भर दिला विजेचा घटलेला वापर आता वाढला आहे गेल्या महिन्यात खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली गेल्या वर्षीच्या तूलनेत खरीपच्या पेरण्यांमधे चांगली वाढ दिसते आहे दुचाक्यांचं उत्पादन वाढलं आहे किरकोळ खरेदी विक्रीत डिजिटल पेमेंट पूर्वीच्या पातळीवर आलं आहे पथकर संकलन वाढलंय आणि निर्यातही वाढू लागलीय या उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी असल्याच सांगून पंतप्रधानांनी या संकटाचं संधीत रुपांतर करा असं आवाहन केलं

सामाजिक कार्यकर्ते सागर जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली होती खासगी रुग्णालयातल्या राखीव खाटांवरच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्थगित करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे तर द्सरीकडे खासगी रुग्णालयांमधले दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याचंही त्यांनी नमूद केलं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के

तातेड यांच्या पीठानं काल या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याची ही मागणी विसंगत असून राज्य सरकारन घेतलेला निर्णय योग्य असल्याचं नमूद केलं याचिका फेटाळून लावत न्यायालयानं याचिकाकर्त्याला एका महिन्याच्या आत पाच लाख रुपये दंड भरण्यास सांगितलं आहे

या सर्वांचे मृत्यूसमयी अहवाल कोविड बाधित असल्याची नोंद आहे

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही व्हावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली असून त्यानुसारच हे समायोजन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परवा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे मृत्यू कमी दाखवून सरकार आकडेवारी लपवीत असल्याचा आरोप केला होता

ग्रामीण भागात चिकलठाणा पाच इटखेडा दोन तर वैजापूर वाहेगाव दुधड कन्नड तालुक्यातलं कानडगाव देवगाव रंगारी वाळूज वडगाव कोल्हाटी फुलंब्रीमध्ये फत्ती मैदान आणि तेली गल्ली इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

दरम्यान डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या तीन कोरोना बाधित रुग्णांना काल उपचारानंतर घरी सोडण्यात आलं

बाधितांमध्ये जालना शहरातल्या गुडलागल्ली भागातले चार कादराबादमधल्या चार राज्य राखीव पोलीस दलाचे दोन कर्मचारी संभाजीनगर आणि बालाजीनगरातला प्रत्येकी एक जालना तालुक्यातल्या खरपूडीतला एक जाफराबाद शहरातले दोन आणि भोकरदनमधल्या तीन रुग्णांचा समावेश आहे

बंदच्या काळात औषधी आणि कृषीविषयक साहित्याची द्वकानं मात्र सुरू राहणार आहेत कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवावी असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला कार्याध्यक्ष विनीत सहानी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केलं आहे

लातूर शहरातल्या जुना कापड लाईन भागात एक औसा तालुक्यातल्या अंधोरा आणि कासारशिरसी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे इतर भागातले सात रुग्ण आहेत

उस्मानाबाद तालुक्यातल्या वाणेवाडी तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा मसला उमरगा ताल्क्यातल्या बेटजवळगा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

सोलापूर इथं आणखी सहा बाधित रुग्ण आढळले

घरीच योग आणि परिवारासोबत योग हा यंदाच्या या दिनाचा विषय आहे या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याचं आणि सकाळी सात पासून आपल्या घरीच राहन योगाभ्यास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे

दरम्यान पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे इंधनाचे दर कमी करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना दर कपातीचा थेट लाभ द्यावा अशी मागणी गांधी यांनी या पत्रात केली आहे

काँग्रेसमध्ये नाराजी असून अनेकांची कुजबुज कानावर येत असल्याच्या आशयाचा हा अग्रलेख अर्धवट माहितीवरून लिहिला असल्याची टीका थोरात यांनी केली आमच्या पक्षाची भूमिका जाणून घेतल्यावर मुख्यमंत्रीही समाधानी होतील त्यानंतर सामनानं पूर्ण माहिती घेऊन पुन्हा अग्रलेख लिहावा असं ते म्हणाले

गरीबशहा बाजार परिसरात केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या एका व्यावसायिकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी नागरिकांना सुरक्षित सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे

श्रीकांत यांच्यासोबत काल बैठक झाली या बैठकीत भ्रकंपग्रस्त भागातल्या गावठाण जमिनीवर वृक्षारोपण सार्वजानिक दहनभ्रमी आणि दफनभूमी याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले भुकंपग्रस्त पुनर्वसन गावातली जूनी गावठाण जमीन वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागास हस्तांतरित करुन या जागेवर मोठ्या प्रमाणात व्रक्षारोपण करण्यासाठी आमदार पवार यांनी पाठप्रावा सुरू केला आहे फळ लागवडबाबत यशस्वी ठरलेला बिहार पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबवला जाणार असून यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

जावळे यांना तीन जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला हलवण्यात आलं होतं काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली जावळे हे दोन वेळेस आमदार तर दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते त्यांनी मध्कर सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं

पत्रकारितेतील लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला गोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता रणदिवे यांच्या निधनाबदुदल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द ख व्यक्त केलं आहे

सुखदेवे यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे त्यांच्या पार्थिवावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

व्रक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज असून सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट नर्सरी असोसिएशन ही मदत करणार असल्याची माहिती अध्यक्ष विश्वास जोगदंड आणि संचालक संगमेश्वर बोमणे यांनी दिली

पहिल्या पंधरवड्यात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले असून गावात कोरोना विषाणूच्या बाधेबाबतची माहिती घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत यासंदर्भात सामाजिक माध्यमांवर माहिती देतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ म्हणाले

कामगार उपायुक्त कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते औद्योगिक कारखाने शासकीय निमशासकीय कार्यालय आणि विभाग विविध खाजगी संस्था आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांचं वेतन वेळेवर न देणाऱ्या आणि आर्थिक मानसिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर करवाई करण्यात यावी तसंच त्यांचे परवाने निलंबित करण्यात यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या

यात उद्या शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शाळा सुरु करण्यापूर्वीची तयारी स्वच्छताग्रहांची स्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्व व्यवस्था आदींबाबत निर्णय घेण्यात येणार आहे

यामध्ये बसच्या काचा फुटून मोठं नुकसान झालं या प्रकारामुळे घाबरलेल्या एसटी चालक आणि वाहकाने बस जागेवरच सोडली आणि कळमनुरी आगारात धाव घेतली दगडफेक करणारे चौघेजण फरार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पालम इथं हे औषध वाटपाच्या कार्यक्रमात ते ते काल बोलत होते

माजी महापौर नंद्कुमार घोडेले यांच्या हस्ते झूम एपच्या साहाय्यानं हा उपक्रम सुरू करण्यात आला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करत हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचं शाळेच्या वतीनं सांगण्यात आलं